भारतीय आरमारानं राज्य सरकारच्या समन्वयानं प्री आणि उपनगरातल्या न्कसानग्रस्त भागात तीन प्नर्वसन केंद्रं सुरू केली आहेत या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ओडिशाला भेट देणार आहेत काल त्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी संपर्क साधून केंद्र सरकारतर्फे आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासनही दिलं दरम्यान वादळाची तीव्रता कमी होत असून हे वादळ बांगलादेशकडे सरकत आहे भ्वनेश्वर विमानतळावरील विमान सेवा पुन्हा सुरू झाली असून अडकलेल्या प्रवाशांना विशेष विमानानं नवी दिल्लीला रवाना करण्यात आलं आहे पश्चिम बंगालमध्येही कोलकाता इथून हवाई वाहतूक रेल्वे आणि द्रसंचार सेवा पूर्वपदावर येत असल्याचं याबाबतच्या व्त्तात म्हटलं आहे

या मतदारसंघांमध्ये बराकपूर बोंगाव श्रीरामपूर हुगळी अरंबग हावडा आणि उल्बेरिया यांचा समावेश आहे

होशंगाबाद मतदारसंघातले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राव उदय प्रतापसिंग यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभा घेतली होती तर काँग्रेसचे अध्यक्ष राहल गांधी यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार दिवान शैलेंद्र सिंह यांच्यासाठी रेवा टिकमगढ दमोह इथं प्रचारफेऱ्या काढल्या होत्या

मात्र केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान खात्याचे मंत्री हर्षवर्धन यांनी हा दावा फेटाळून लावत अशा अभ्यासाचा उद्देश फक्त नागरिकांना घाबरवणे हाच असल्याचं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे प्रद्षणाची समस्या हाताळण्यासाठी सरकार कठोर परिश्रम घेत आहे असंही त्यांनी सांगितलं

आज ते औरंगाबाद शहरात येणार असून जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आइन्स्टाईन सभागृहात सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ते शहरातील इतिहास गडकिल्ले आणि वन पर्यावरणप्रेमींशी संवाद साधणार आहेत

खोकडप्र्यातल्या भाकप आयटक कार्यालयात सायंकाळी साडे पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन प्रा भारत शिरसाट भिमराव बनसोड साथी सुभाष लोमटे अण्णा खंदारे आदींनी केलं आहे